कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोर णे ाळा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्यानिमित जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत चैत्र शुकलादी युगादी चेतीचांद बैताखी विशू नवरेह सजिब्चेराओबा या सणांसाठी नव्या सवंत वर्षाच्या प्रारभासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत हे सगळे सण भारताच्या विविधतेचं आणि एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वाचं प्रतिक आहे या सणांमधून देशभर सुख समृदधी आणि बंध्भाव वाढो असं मोदी यांनी त्यांच्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गूढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्वांनी एकमेकांची काळजी घ्यावी कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणं मास्कचा वापर आणि वारंवार हात ध्णं ही त्रिसूत्री पाळावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे आरोग्य सेवक परिचारीका डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणांमधले कोविडयोदधे अहोरात्र राबत आहेत त्यांच्या प्रय़त्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांब्या असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातल्या जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या श्भेच्छा दिल्या आहेत मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला ग्दी पाडव्याचा सण सर्वांनी आनंदात उत्साहात कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे उपम्ख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला पवित्र रमजान महिन्याच्याही श्भेच्छा दिल्या आहेत रमजानचा महिना स्वयंशिस्त संयम शिकवतो विनाशकारी विचारांपासून कृतींपासून दुर राहायला सांगतो यंदा कोरोनाच्या संकटाशी लढताना सर्वानी संयम जबाबदारीनं वागण्याची गरज आहे त्यासाठी तरावीहची नमाज रोजा सहेरी रोजा इफ्तारसारखे कार्यक्रम घरीच साजरे करावेत घराबाहेर पडू नये रस्त्यावर गर्दी करु नये मशिदीत रस्त्यावर मैदानात एकत्र येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे म्ंबईत गुढी पाडव्याच्या निमितानं कालपासून दादर लालबाग या भागात खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे ग्रूढीपाडव्यासाठी दादरसह ठिकठिकाणच्या फूल बाजारात गर्दी दिसत असली तरी या बाजारावर कोरोनाचा परिणाम दिसत आहे झेंडूची आवक मुंबईत मोठ्या प्रमाणात झाली असली तरी फुलांचे दर कमी झाल्यानं व्यापाऱ्याना आर्थिक फटका बसत आहे यंदा पाडव्यासाठी बाजारात सात हजार क्विंटल फूले आली असल्याची माहिती फूल विक्रेत्यांनी दिली गुढीपाडव्याला झेंडुच्या फ़लांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्यानं त्याचा परिणाम या बाजारात दिसत आहे गुढी पाडव्याचा दिवशी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याचं प्रमाण अधिक असतं मात्र यंदा कोरोनाचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर झाल्याचं दिसून येत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं यंदा गूढी पाडव्याच्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रम रदद केल्याचं दिसून येत आहे

केलं राज्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी देखील साध्यापद्धतिनं नववर्षाच्या स्वागताचं आवाहन केलं होतं त्याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात उदया रात्रीपासून कडक टाळेबंदीची शक्यता असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं हरिदवार इथं कृभमेळ्या दरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे त्यामुळे उतर भारतातून येणाऱ्या संगळ्यांची कोरोना चाचणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले दरम्यान टाळेबंदीच्या भीतीनं परराज्यातले मजूर मोठ्या संख्येनं आपल्या गावी परतत आहेत मुंबईतल्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर या मज्रांनी गर्दी केल्य़ाचं चित्र पहायला मिळत आहे आपत्कालीन वापराची मंजूरी मिळालेल्या परदेशी कोविड प्रतिबंधक लसींना देशातही आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला गती मिळावी यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत परदेशात विकासीत निर्माण झालेल्या आणि आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश असलेल्या लसींना भारतात परवानगी मिळावी अशी शिफारस राष्ट्रीय कोविड लसीकरण विशेषज्ञ गटानं केली आहे देशवासीयांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये आपलं योगदान द्यावं असं आवाहन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी काल पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ बोराळे नंदेश्वर डोंगरगाव आणि मंगळवेढा या गावांचा दौरा केला यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं गेल्या दीड वर्षात या सरकारचं नाव बदलून महावसूली आघाडी असं झालं आहे असं ते म्हणाले एका मतदारसंघाच्या निवडण्कीनं काय फरक पडणार त्यानं काय सरकार बदलणार आहे का असं अनेकांना वाटत असेल पण सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाला आहे असंही फडनवीस म्हणाले

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंब्रकर आणि वरीष्ठ पालिका अधिकारी उपस्थित होते

राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे

मुंबईत येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्व तयारी करताना सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक सुक्ष्म पातळीवर नियोजन करावं असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत यासंदर्भात काल या यंत्रणांची विशेष बैठक आयोजित केली होती या यंत्रणांकडून त्यांच्या स्तरावर केल्या जात असलेल्या आणि केल्या जाणाऱ्या पूर्व तयारीचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला पावसाळा पूर्व तयारीच्या अनृषंगानं कार्यवाही करताना कोविड विषयक सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असे निर्देशही त्यांनी दिले मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मुंबई मेट्रो रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहेत या बांधकामातून निघणारा राडारोडा वेळच्यावेळी हलवावा तसंच या कामांमुळे पावसाळ्या दरम्यान कुठंही पाणी साचणार नाही याची काटेकोर काळजी मुंबई मेट्रो प्रशासनानं घ्यावी असे निर्देश आय्क्तांनी मुंबई मेट्रोला दिले वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते